त्यांच्या कोविड चाचणीच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाल्याची माहिती त्यांचे पुत्र एस पी चरण यांनी दिल्याचं पीटीआयचं वृत्त आहे गेल्या पाच तारखेला बालसुब्रह्मण्यम् यांना कोविड संसर्ग झाल्यानं चेन्नईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता त्यांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचं या व्रत्तात म्हटलं आहे

नवी दिल्लीत काँग्रेस पक्ष मुख्यालयात आज अध्यक्षपदासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत बैठक सुरू आहे या परिसरात गोळा झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गांधी कुटुंबीयांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचं वृत्त आहे दरम्यान या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्याला हंगामी अध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी कार्यकारिणीकडे केली पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींकडे पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान पक्षाच्या अंतर्गत मृद्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा करणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे हे मुद्दे कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चिले जावे प्रसारमाध्यमामधून नव्हे अस राहुल गांधी यांनी म्हटलं आहे

सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे या कार्यक्रम मालिकेच्या दसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग असेल

जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातल्या सापन प्रकल्पाचेही दोन दरवाजे आज उघडण्यात आले आहेत